उपराष्टपती आणि राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायड्र यांनी देशाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधात दाखल केलेला महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळून लावल्याच्या विरोधात विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे महाभियोगाचा हा प्रस्ताव सर न्यायाधीशांविरोधात असल्यामुळे वरीष्ठ न्यायमूर्ती या याचिकेवर सुनावणीचे निर्देश देऊ शकतात असं सांगून काँग्रेस नेते आणि विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली खटल्यांच्या सुनावणी बाबत संविधान खंडपीठानं यापूर्वींच निर्णय दिला होता आणि सर न्यायाधीशांसमोर ही याचिका दाखल करावी असं न्यायमूर्ती चेलमेश्वर यांनी सांगितलं सर न्यायाधीशांविरोधात कोणत्याही प्रकारचा दर्व्यवहार किंवा अक्षमता सिद्ध करणारे प्रावे नसल्यानं उपराष्टपतींनी महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळला होता

नरेंद्र मोदी अॅपच्या माध्यमातून त्यांनी आज कर्नाटक भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी तंत्रज्ञानाचं महत्त्व विषद केलं सुमारे एक लाख युवकांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात आलं असल्याचं सांगून पंतप्रधानांनी या य्वकांसाठी राज्यात सुसज्ज अशी साठ बीपीओ संकूलं आणि जागतिक दर्जाची क्रीडा संकलं उभारण्याची भाजपची योजना असल्याचं सांगितलं माजी मुख्यमंत्र्यांना पद सोडल्या नंतरही सरकारी निवासस्थानांमध्ये राहण्याची परवानगी देणाऱ्या उत्तर प्रदेशच्या कायद्यात संशोधन करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे या कायद्यात करण्यात आलेलं संशोधन असंवैधानिक असून यामुळे समानतेच्या सिद्धांताचं उल्लंघन होत असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे एखादी व्यक्ती सार्वजनिक पदातून मुक्त होते तेव्हा ती सामान्य जनते प्रमाणेच असते असं न्यायालयानं स्पष्ट केलं उत्तर प्रदेश मधल्या या कायद्या मध्ये करण्यात आलेल्या सुधारणांना आव्हान देणारी याचिका एका स्वयंसेवी संस्थेनं दाखल केली होती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 दोन काळविटांची शिकार केल्या प्रकरणी जोधपूरच्या सत्र न्यायालयानं सलमानला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे त्या आदेशाला त्यानं आव्हान दिलं आहे

पुरेसा पुरवा नसल्यानं या प्रकरणातले सह आरोपी अभिनेता सैफ अली खान अभिनेत्री नीलम तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांना न्यायालयानं निर्दोष मुक्त केलं होतं

कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक रमेश रत्नपारखी यांनी ही माहिती दिली या सर्वांना आज द्पारी न्यायालयात हजर केलं जाणार आहे

पूणे इथं एका कार्यक्रमात ते बोलत होते

या स्पर्धेत पदकतालिकेत यजमान श्रीलंका दुसऱ्या क्रमांकावर तर पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर राहिला या स्पर्धेत सात देश सहभागी झाले होते